भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची आज जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि औरंगाबाद जिल्ह्यात चिकलठाणा इथं सभा होणार आहे

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातले महाय्तीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज देवणी इथं उदगीर मतदारसंघातले महाआघाडीचे उमेदवार संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ राष्टवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उदगीर इथं तर लातूर शहर मतदारसंघातले वंचित बहजन आघाडीचे उमेदवार राजा मणियार यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची आज सभा होणार आहेत दरम्यान लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला

औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे उमेदवार सलीम कुरैशी यांच्या प्रचारार्थ त्यांची काल औरंगाबाद इथं जाहीर सभा झाली तत्पूर्वी वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी आपली लढाई भाजपसोबत असल्याचं सांगितलं

रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी ही माहिती दिली

औरंगाबाद इथं आज रन अँड वॉक फॉर डेमोक्रसीचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद निवडणूक यूथ आयकॉन आणि राष्टीय सेवा योजनेच्या विशेष दत नवेली देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित असतील शहरातल्या क्रांती चौकातून रन अँड वॉक फॉर डेमोक्रसीला संध्याकाळी सात वाजता सुरूवात होणार आहे

अधिकाधिक मतदानासाठी प्रत्येक यंत्रणेनं जनजागृतीवर भर द्यावा असं त्यांनी सांगितलं